मुंबईत लसीची उपलब्धता वाढवण्यासाठी महानगरपालिका ग्लोबल टेंडर काढणार कोरोनासंबंधी सर्व ताजी माहिती नागरिकांना देणारी यंत्रणा तयार करण्याचे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे केंद्र आणि राज्यांना

मुंबईत काल नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या द्पट आहे

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत दाटीवाटीच्या लोकवस्तीमुळे संसर्गाच्यादृष्टीनं संवेदनशील असलेल्या धारावी झोपडपट्टी परिसरात काल दैनंदिन रुग्णसंख्या एक अंकी झाली

मंगला गोमारे यांनी दिली

चाचण्यांची वाढती संख्या बाधितांच्या संपर्कात आलेल्या संशयितांचा शोध नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि जनजागृतीमुळे रुग्णसंख्येतली घट शक्य झाल्याचं गोमरे यांनी सांगितलं

जिल्ह्यात काल या आजारामुळे पाच रुग्ण दगावले

म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार केले जातील अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागानं घेतली असल्याचं टोपे यांनी सांगितलं ते काल जालना इथं बातमीदारांशी बोलत होते या आजारावर लवकर उपघार नाही केले तर ब्रसन मेंदू आणि डोळ्यांवर विपरीत परिणाम होत असल्याचं दिसून येतंय या आजाराचं लवकर निदान होणं गरजेच असल्यानं त्याबाबत नागरिकांमध्ये जाणीवजागृती केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं या आजारावरची औषधं महाग असल्यानं महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या एक हजार रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील म्युकरमायकोसीस आजारावरच्या इंजेक्शनधी किमत निश्वित करून त्यावर नियंत्रण आणलं जाईल असंही ते म्हणाले या आजारामुळे कोरोना रुग्णांनी घाबरून न जाता मधुमेह असणाऱ्यांनी तो नियंत्रीत ठेवावा त्यासाठी व्यायाम योग्य आहार आणि डॉक्टरांघ्या सल्ल्यानं औषधोपचार घेण्याचं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं

मुंबईत लसींची पुरेशी उपलब्धता होण्याच्या दृष्टीनं जागतिक पातळीवरुन लस खरेदी करण्याच्या अनुषगानं शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या असल्याचं मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी कालच सांगितलं होतं मुंबईत लसीकरण केंद्र वाढवण्याचे प्रयत्न सतत चालू आहेत प्रत्येक पालिका झोनमध्ये एक ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरु करण्याचं काम चालू आहे गृहनिर्माण संस्था आणि रुग्णालयांच्या सहभागातून निवासी संकुलामध्ये लसीकरण राबवण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही काल पालिकेनं जारी केल्या आहेत अशी माहितीही ठाकरे यांनी दिली पालिकेनं ग्लोबल टेंडर मागवून लस विकत घ्याव्यात आणि मुंबईकरांना मोफत लस द्यावी अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी काल च पालिका आयुक्तांकडे केली होती त्यावर आयुक्तांनी स्लोबल टेंडर काढण्याचं आश्वासन दिल्याची माहिती दरेकर यांनी वार्ताहर परिषदेत दिली मुंबईमध्ये लसीचा तुटवडा सुरु आहे नागरिकांना लस मिळत नाही हे सर्व पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे होत आहे अशी टीका दरेकर यांनी केली केंद्र सरकार राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना संबंधीची सर्व ताजी माहिती नागरिकांना उपलब्ध होईल अशी यंत्रणा तयार करावी असे निर्देश राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं दिले आहेत रुग्णालयातल्या खाटांची उपलब्धता लसींची प्राणवायूची औषधांची उपलब्धता यांची सविस्तर माहिती या यंत्रणेद्वारे नागरिकांना मिळू शकेल अशी सक्षम यंत्रणा तयार करावी

औषधाच्या किंमती स्थिर राहतील तसंच औषधांचा काळाबाजार होऊ नये यासाठी सर्वांनी दक्ष राहावं असंही या निर्देशात म्हटलं आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयानं मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे अलिकडेच सीबीआयनं त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे हा गुन्हा दाखल केला आहे सीबीआयनं त्यांची चौकशी केली असून सध्या भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे आता देशमुख यांना सक्तवसुली संघालनालयाकडून चौकशीसाठी बोलावलं जाण्याधी शक्यता व्यक्त केली जात आहे आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावेडकर यांनी देशातल्या सर्व अभियंते वैद्यानिक आणि तंत्रज्ञांना राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या शुभेघ्छा दिल्या आहेत

भारतानं तंत्रज्ञानात साधलेली प्रगती आणि आपल्या शास्त्रज्ञांच्या कामगिरीमुळे जगाला भारताची दखल घ्यावी लागली त्या क्षणांची आठवण करून देणारा हा दिवस असल्याचं जावडेकर यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे राज्यातल्या पत्रकारांचं तातडीनं लसीकरण करण्याची विनंती अन्न आणि नागरी प्रवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांना लेखी पत्राद्वारे केली आहे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच विविध वृत्तपत्रांचे पत्रकार वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर आणि प्रतिनिधी हे देखील बातम्यांच्या शोधात संपूर्ण राज्यभर फिरत असतात त्यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचं लसीकरण करणं आवश्यक आहे असं भ्जबळ यांनी पत्रात म्हटलं आहे येणाऱ्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी बियाणं रासायनिक खतं औषधं यांचा वेळेवर पुरवठा व्हावा यादृष्टीनं कृषी विभागानं नियोजन करावं असे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहेत त्यांनी काल अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर इथं ऑनलाइन खरीप आढावा बैठक धेतली यावेळी त्यांनी सांगितलं की चालू हंगाम हा कोरोनाच्या संकटामुळे आव्हानात्मक आहे गेल्या दोन तीन वर्षापासून ज्या बियाणांची मागणी जास्त आहे ते बियाणं मुबलक प्रमाणात उपलब्ध करावं कृषी निविष्ठा तक्रार निवारण केंद्र स्थापन करावं फळबागा आणि भाजीपाल्याखालचं क्षेत्र वाढवण्यावर कृषी विभागानं भर द्यावा अशी सूचना त्यांनी केली बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ

त्यांनी काल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पावसाळ्याच्या पूर्वतयारीची ऑनलाईन आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते आपत्ती काळात मदतीसाठी बोटी भाड्यानं घेऊन ठेवाव्यात पावसाळात वीज खंडीत होणार नाही यासाठी विद्युत विभागानं विशेष काळजी घ्यावी पावसामुळे कोरोना केंद्रांपं नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावी अती धोकादायक इमारतीमधून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थळातरीत करावं अशा सूचना त्यांनी दिल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत सज्ज राहाण्याचे निर्देशही शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेला माझा डॉक्टर हा उपक्रम एमएमआरमध्ये सुरू केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यासंदर्भातला आदेश काल रात्री जारी केला त्यामुळे आता शहरात राज्य सरकारनं दिलेल्या निर्देशांप्रमाणे लॉकडाऊन असेल या निर्देशांप्रमाणे लॉकडाऊनमधल्या सवलतीही शहरात लागू असतील शहरात लॉकडाऊन लावावा अशी मागणी भाजपाचे आमदार किसन कथोरे यांनी केली होती तर शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी लॉकडाउनला विरोध दर्शवत तो रद्द करावा अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली होती बुलडाणा जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून लागू झालेल्या कठोर लॉकडाऊनघी काटेकोरपणे अंबलबजावणी व्हावी यासाठी प्रशासन सतर्कतेनं काम करत आहे जिल्ह्यात आज सकाळपासून अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी वगळता इतर नागरिक आपापल्या घरातच असल्याचं चित्र आहे जिल्हाधिकारी रामामूर्ती यांनी स्वतः शहरातल्या रस्त्यांवर ये जा करत असलेल्या नागरिक आणि वाहनांची तपासणी केली लॉकडाऊनचा अपेक्षित परिणाम साधता यावा यासाठी शहरासह ग्रामीण भागातही पोलीसांचा घोख बंदोबस्त ठेवला आहे दरम्यान लॉकडाऊनच्या काळातही जिल्ह्यात खरीपपूर्व शेत मशागतीची कामं सुरळीत सुरु आहेत ठाणे जिल्ह्यात म्युकर मायकोसिस या आजाराचा पहिला रुग्ण काल आढळला

या महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपघार सुरु आहेत